केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते लेहमध्ये विविध क्रीडा स्विधांची पायाभरणी संसद अधिवेशन कोरोना संबंधीच्या नियमांचं काटेकोर पालन करत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात आजपासून सुरुवात झाली प्रारंभी लोकसभेत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह अन्य दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर लोकसभेच कामकाज तासाभरासाठी स्थगित करण्यात आल

अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस वगळता उद्यापासून राज्यसभेचं कामकाज सकाळच्या सत्रात होणार असून लोकसभेचं कामकाज संध्याकाळच्या सत्रात होणार आहे दरम्यान सरकार विरोधकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा करण्यास तैय्यार आहे असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सांगितलं लोकसभेमध्ये अनेक विरोधकांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द केल्याबद्दल घोषणाबाजी सुरु केल्यावर ते बोलत होते ज्यावेळी अनेक राज्य कोविडच्या गंभीर परिस्थितीमुळे विधिमंडळ अधिवेशनं घ्यायलाही तैय्यार नाहीत अशा परिस्थितीत हे अधिवेशन बोलाविण्यात आलं आहे प्रश्न विचारण्याचे अनेक मार्ग आहेत आणि सरकार उत्तरं द्यायला चर्चा करायला तैय्यार आहे अस ते म्हणाले सर्व संसद सदस्यांनी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं प्रश्रोत्तराचा तास रद्द करण्यास आणि शून्य प्रहराचा अवधी अध्या तासावर आणण्यास बहुतेक सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मान्यता दिली आहे याचं स्मरण त्यांनी सदनातील सदस्यांना करून दिलं प्रारंभी प्रश्नोत्तराच्या तासाबद्दल कॉंग्रेसच्या अधिर रंजन चौधरी यांनी विरोध व्यक्त केला होता

हर्ष वर्धन संपूर्ण देशानं कोरोना संकटाचा मुकाबला एकजूटीनं केला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज लोकसभेत सांगितलं देशातल्या कोरोना परिस्थिती बाबत त्यांनी आज सभागृहात सविस्तर निवेदन दिलं

आपले जवान देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचीही परवा न करता कर्तव्य बजावत आहेत या जवानांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे असा संदेश संसदेच्या माध्यमातून दिला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला जब तक दवाई नाही तब तक ढिलाई नाही असं सांगून जोपर्यंत कोरोनावरची लस येत नाही तोपर्यंत नियमात चालढकल करून चालणार नाही असा सल्ला त्यांनी यावेळी दिला

त्वरित तपासणी तातडीनं उपचार आणि सातत्यानं पाठपुरावा या त्रिसूत्रीचा प्रभावी उपयोग केल्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ आणि मृत्युदरात घट होत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे

देशभरातील नागरिकांकडून मन की बात साठी पाठविले जाणारे विविध विषय हेच या कार्यक्रमाचं बलस्थान असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे जनतेनं आपले विचार नमो एप किंवा माय जीओ व्ही या खुल्या व्यासपीठावर पाठवावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे हिंदी दिवस आज देशभरात हिंदी दिवस अर्थात राजभाषा दिन साजरा होत आहे

या राजभाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सरकारी स्तरावर अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत शहा हिंदी दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत

नेता जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी नं पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मुख्य कॅबिनेट सचिव योशिहीदे सुगा यांचं नाव निश्वित केलं आहे पंतप्रधान शिंझो एबे यांनी राजीनामा दिल्यामुळे आज नव्या नेतानिवडीची प्रक्रिया झाली यावेळी योशिहीदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं बिहार निवडणक बिहारमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं एक पथक आज सकाळी पाटणा इथं पोहोचलं आहे निवडणूक उपायुक्त सुदीप जैन आणि चंद्रभूषण कुमार यांचा या पथकात समावेश असून हे पथक लगेचच मुझफ्फरप्रकडे रवाना झालं

या दोन दिवसीय दौऱ्यात ते पटना भागलपूर आणि बोधगया इथंही भेटी देणार आहे

सदानंद गौडा यांनी व्यक्त केला आहे

यामध्ये फुटबॉलसाठीच्या खुल्या स्टेडीयममध्ये सिंथेटिक ट्रेक आणि अस्ट्रो टर्फ तसेच एनएसडी बंदिस्त स्टेडीयममध्ये जिम्नाशियाम सभागृहाचाही समावेश आहे

लडाखमधील विविध क्रीडा कौशल्यांना शोधन्यावर विशेष भर दिला जाणार आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार